त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्या करणारे दादरा नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिड्डीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली या दरम्यान भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांचे तसेच सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला यामूळे काल सभागृहाचं कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आलं कामकाज प्न्हा स्रु झाल्यावर गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करणार असल्याची घोषणा केली या गदारोळातेच कौशल्य विद्यापीठाचं विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आलं

ऊसतोड कामगारांना आरोग्य शिक्षणापासून ते आध्निक यंत्र देण्यापर्यंतच्या सुविधा दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाच्या माध्यमातून करणार असून ऊसतोड कामगारांच्या म्लांसाठी संत भगवान बाबांच्या नावाने सहा शाळा प्रस्तावित आहेत अशी माहितीही त्यांनी दिली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

ही परीक्षा घेण्याचं काम दिलेल्या कंपनीवर कारवाई करण्याची मेटे यांची मागणी राजेश टोपे यांनी फेटाळून लावली टोपे यांच्या उत्तराने समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्य सरकार सर्व शक्तीनिशी मराठा आरक्षणाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले घटनात्मक विषय आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देशातल्या सर्व राज्यांचं म्हणणं विचारात घेणार आहे असं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल स्पष्टता नसल्यामुळे खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि सतीश चव्हाण यांनी केली तर विनायक मेटे यांनी या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने कोणती भूमिका मांडली असा असा प्रश्न उपस्थित केला

बंजारा समाजाच्या तांड्यांना महस्ली गावांचा दर्जा देण्याबाबत नवं धोरण तयार करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली

राजीनामा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी काल राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून रावत यांना नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक होईपर्यंत कामकाज सुरू ठेवण्यास सांगितलं आहे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आता दुसऱ्या कोणाकडं तरी सोपवावा असा निर्णय पक्षानं सामूहिक विचारानं घेतल्यामुळं आपण राजिनामा दिल्याचं रावत यांनी नंतर सांगितलं विधानसभेतील नवीन नेत्याची निवड करण्यासाठी डेहराडून इथं आज भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे

वीज निर्मितीसाठी प्रभावी इंधन व्यवस्थापन वीज निर्मिती संचात बिघाड झाल्यावर लगेच द्रुस्ती करणे आणि संचात बिघाड होण्याची वेळच येणार नाही अशी कार्यपद्धती अवलंबण्यावर कंपनीनं सातत्याने भर दिला याशिवाय वीज उत्पादन खर्च कमी करण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचाच परिपाक म्हणून आज सुखद परिणाम दिसू लागले आहेत अशी प्रतिक्रिया उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली

याबाबत पुढील तपास सुरु आहे

मंजुषा कोरोना प्रतिबंधाच्या काळांतही सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भातशेती पिकवली या मेहनतीला शासनानेही हातभार लावला

या कार्यक्रमाबाबत आकाशवाणीशी बोलताना ती म्हणाली मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यांनी आम्हाला सांगितले कि आपण मनात अजिबात भीती नाही ठेवली पाहिजे

याबाबत काल परीक्षा मंडळाची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली

दरम्यान मागील वेळी परीक्षेत झालेला तांत्रिक गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठानें परीक्षेचं वेळापत्रक लवकर जाहीर करावं अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे

पण प्रश्नपत्रिका फुटल्याने ती रद्द करण्यात आली होती

पुणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा तसेच जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या हेतूने विविध नाविन्यपूर्ण योजनांची आखणी करत महिला बालकल्याण शिक्षण आरोग्य कृषी समाजकल्याण पश्संवर्धन बांधकाम आणि पंचायत विभागासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पांत करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली

सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बँक खात्यांवर सोलापूर सह आयुक्त कार्यालयाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे

शेतकऱ्यांचं हित आणि राज्यातील कृषी क्षेत्राला आवश्यक सल्ला आणि शिफारशीं सुचवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे कृषी तज्ञ कृषी विद्यापीठांचे कुलगुरू विचारवंत आदींचा यांत समावेश आहे

वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या डॉक्टर श्याम गाभणे यांची निवड झाली आहे

गोदामाला आग धुळे शहरातील एका गोदामाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला

स्पर्धेत पुरुष एलिट विभागात पंजाबने विजेतेपद तर सेनादलाने उपविजेतेपद मिळविले महिला गटाता रेल्वे विजेते तर उपिवेजेते राहिले कुमार गटात हरयाणाने विजेतेपद तर राजस्थानने उपविजेतेपद मिळविले

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार